ठळक बातम्या कठोर उपायांनी कोरोनाची तिसरी लाट रोखणं शक्यकेंद्र सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागारांचं मत लहान मुलांसाठी कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन महाराष्ट्रात बालरोग तज्ज्ञांचा कृती गट स्थापन करणार उपचाराधीन रुग्ण संख्येतली सर्वाधिक वाढ नोंदवणाऱ्या कर्नाटकासहदक्षिणेतल्या बहुतांश राज्यांमध्ये टाळेबंदी लागणार सीबीएसईकडून विद्यार्थी आणि पालकांच्या मानसिक सामाजिक आरोग्यासाठी उपयुक्त मोबाईल एपची निर्मिती पश्चिम बंगाल निवडणुक निकालानंतर झालेल्या हिंसाचारानंतरच्या स्थितीबाबत तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश आणि भारतीय महिला कुस्तीगीर सीमा बिस्ला ही टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र तिसरी लाट योग्य उपाय योजनांची कठोरपणे अंमलबजावणी केल्यास कोरोना संसर्गाची तिसरी लाट रोखता येणं शक्य आहेअसं मत भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन यांनी काल व्यक्त केलं तिसरी लाट येणारच आहेअसं मत त्यांनी नुकतंच व्यक्त केलं होतं

केंद्रानं चाचणीउपचारविलगीकरण आणि काळजी घेण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यांचं काटेकोर पालन झाल्यास संसर्ग रोखणं शक्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे कोरोना तिसरी लाट कोरोनाची संभाव्य तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे त्या अनुषंगानं राज्यात बालरोग तज्ज्ञांचं कृती दल तयार करणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिली तसंचकोरोनाची तिसरी लाट येऊच नये यासाठी प्रयत्न करावेतअसे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी एका कार्यक्रमात सांगितलं लसीकरणामुळे तिसऱ्या लाटेचा वेग मंदावता येईल त्यामुळे लसीकरणाचं सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे राज्याला इतक्यात लस पुरेशा प्रमाणात मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी सुविधा वाढवूनच तयारी करावी लागणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं भारत ट्रिप्स कोरोना प्रतिबंधक लशीचं उत्पादन वाढून जगभरातल्या सर्वांना परवडणाऱ्या किमतीत लस मिळण्यासाठी पेटंट हक्क रद्द करण्याचा निर्णय महत्वाचा ठरू शकेलअसं मत भारतानं काल संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत बोलताना व्यक्त केल परराष्ट्र सचिव हर्ष श्रुंगला यांनी भारताची भूमिका मांडली पेटंटम्हण्जेक बौद्धिक संपदा हक्कांबाबतच्या ट्रिप्स कायद्यामध्ये तात्पुरत्या काळासाठी थोडी शिथिलता आणून लस उत्पादन वाढवण्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका प्रयत्न करत आहेतअसं श्रुंगला यांनी सांगितलं भूतकाळातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आलेली जागतिक यंत्रणा सध्याच्या विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम नाही कोरोना परिस्थितीमुळं सर्वच देशांचं एकमेकांवरील अवलंबित्व सिद्ध झालं आहे संसर्गाविरोधात जगातिक पातळीवर एकत्रित प्रयत्न होत नसून यामुळं सध्याच्या बहुस्तरीय जागतिक यंत्रणेतल्या त्रुटी समोर आल्या असल्याचं श्रुंगला यांनी सांगितलं कोरोना नंतरच्या कालावधीत जगासमोरील आव्हानं आणि गरजा निश्चितच वेगळ्या असणार असून त्या पूर्ण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत सुधारणा करणं आवश्यक असल्याचं ठाम मत श्रुंगला यांनी व्यक्त केलं पंतप्रधान युरोप युरोपीय महासंघाच्या आज होणाऱ्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विशेष निमंत्रित म्हणून सहभागी होणार आहेत पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनिओ कोस्टा हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील

आयुष कोरोना उपचार व्यवस्थापनामध्ये प्रशिक्षित आयुष मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत या कामासाठी आठ लाख आयुष तज्ज्ञ उपलब्ध असतीलअसं आयूष मंत्रालयानं सांगितलं आहे आयूष डॉक्टर हे विविध प्रकारची वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी प्रशिक्षित आहेत दिल्ली इथं सध्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेतर्फे कोरोना केंद्राचं यशस्वीपणे व्यवस्थापन केलं जात आहे असं आयुष मंत्रालयानं सांगितलं कोरोना विरोधातल्या लढाईत अधिक वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबतचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला होता आयुष रुग्णालयांचं कोरोना केंद्रांमध्ये रुपांतर करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मदत केली जाणार आहे

बंगळूरू इथं काल कोरोना परिस्थितीबाबत आढावा बैठक झाल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी

कोरोनाबाधीतांच्या दिवसागणिक वाढणाऱ्या संख्येच्या पार्श्वभूमीवर हे निर्बंध आवश्यक असल्याचे ते म्हणाले तमिळनाडूमध्येही अशाच प्रकारची टाळेबंदी लागू करण्यात आली आहे

गोव्यातही उद्यापासून टाळेबंदी लागू होणार आहे प्राप्तीकर कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्राप्तीकर कायद्यातील काही तरतूदी शिथिल केल्या आहेत यानुसारआता सर्व रुग्णालयेआरोग्य सुविधा केंद्र आणि कोरोना केंद्रांना रुग्णांकडून दोन लाख रुपयांहून अधिक रक्कम रोख स्वरूपातही स्वीकारता येणार आहे यासाठी पैसे देणाऱ्याला त्यांचा पॅन आणि आधार क्रमांक द्यावा लागणार आहे

गेल्या महिनाभरात एका दिवसात मृत्यू झालेल्यांची ही नीचांकी संख्या आहे देशात रुग्णवाढीचं प्रमाणही कमी होत असल्याचं बांगलादेशच्या आरोग्य सेवा विभागानं सांगितलं संसर्ग कमी होत असला तरी नागरिकांनी मास्कचा वापर अवश्य करावाअसं आवाहन सरकारतर्फे करण्यात आलं आहे चीन लस जागतिक आरोग्य संघटनेनं काल चीनमध्ये विकसीत झालेल्या सिनोफार्म लशीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे यामुळं या लशीच्या जगभरातल्या वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे चीनमधल्या बीजिंग बायो इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स या कंपनीनं ही लस विकसीत केली आहे या लशीबाबत विविध आक्षेप असतानाही जागतिक आरोग्य संघटनेनं परवानगी दिली आहे मात्रया लशीची योग्य चाचणी आणि मूल्यांकन करूनच परवानगी दिली असल्याचं आरोग्य संघटनेनं सांगितलं प्रधान वैद्यकीय वापराच्या द्रवरूप ऑक्सिजनच्या आयातीसाठी आखाती देशांबरोबर गेल्या आठवड्यात चर्चा केली असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल सांगितलं संयुक्त अरब अमिरातीकुवेतबाहरीन आणि सौदी अरेबिया या देशांनी भारताला मदत म्हणून ऑक्सिजन पुरवल्याबद्दल प्रधान यांनी आभार मानले येत्या काही आठवड्यात वैद्यकीय वापराच्या द्रवरूप ऑक्सिजनची आयात करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं प्रधान यांनी ट्वीटद्वारे सांगितलं सीबीएसई एप विद्यार्थी आणि पालकांच्या मानसिक सामाजिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या नवीन मोबाईल एपची निर्मिती केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं म्हणजे सीबीएसईनं केली आहे

सध्या टोल फ्री क्रमांकावर समुपदेशन केलं जातं मात्र एपद्वारे अधिक सोप्या पद्धतीनं समुपदेशन करता येणार आहे सोमवार बुधवार आणि शुक्रवारी प्रशिक्षित समुपदेशकांकडून विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन मिळणार आहे सकाळी साडे नऊ ते दुपारी दीड वाजेपर्यंत आणि दुपारी दीड ते संध्याकाळी साडे पाच वाजेपर्यंत या दोन नियोजित वेळांपैकी कोणत्याही वेळेमध्ये विद्यार्थी आणि पालक या एपद्वारे समुपदेशन मिळवू शकतील

ज्या भागांमध्ये हिंसाचार झाला त्यांची नावं देण्यास पाच सदस्यीय खंडपीठानं राज्य सरकारला सांगितलं आहे तसंच हिंसाचार थांबवण्यासाठी सरकारनं उचललेल्या पावलांची माहितीही देण्याचे आदेश देण्यात आले आहेत हिंसाचारामुळं जनतेची सुरक्षा आणि स्वातंत्र्य धोक्यात आल्याचा दावा एका जनहित याचिकेत करण्यात आला आहे त्यावर सध्या सुनावणी सुरू आहे कुस्ती भारतीय महिला कुस्तीगीर सीमा बिस्ला ही टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे

ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी ती चौथी कुस्तीगीर आहे यामुळं भारताचे आता आठ कुस्तीगीर या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत